त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात या परीक्षांचे अतिरीक्त गुण मिळणार नाहीत तसंच विविध सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मिळणारे अतिरीक्त गुण दिले जाणार नाहीत

केवळ याच वर्षाकरता ही सूट देण्यात आली आहे तसंच पुढच्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी या परीक्षा उत्तीर्ण अट ठेवू नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे

महाराष्ट्रासह छत्तीसगड कर्नाटक पंजाब गुजरात मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येनं कोरोना विषाणू बाधितांची नोंद होत आहे

या कारणाने नांदेड जिल्ह्यातल्या बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी दिली आहे जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद करण्यात येत असून कोरोना विषाणू संसर्ग बाधित रूग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी महापालिकेनं नांदेड शहरात चार ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरु केलं आहे याशिवाय शहरातल्या हॉटेल्स आणि लॉज मालकांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी दर्शवली तर त्यांना तात्काळ परवानगी देण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

लीपा खोऱ्यात सीमा रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याच्या चौकीजवळ ही साठा सापडला

डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री अमरनाथजी श्राईन डॉट कॉम या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल

काल शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली श्ल्क नियामक प्राधिकरणाद्वारे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातल्या अभ्यासक्रमांचं शैक्षणिक श्रल्क निश्चित केलं जातं